सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

द्रवरूप ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरण्याच्या केंद्राच्या राज्यांना सूचना

मतदान पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यात मतदान शांततेत सुरु आहे

मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या

वाढत्या कोविड रुग्णसंख्येच्या पार्बभूमीवर निवडणूक आयोगाने रोड शो पदयात्रा आणि वाहन रली काढण्यास मनाई केल्यानंतर राजकीय पक्षांनी सार्वजनिक सभांवर भर न देता आभासी पद्धतीने आणि घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे तर कोविड संदर्भातील नियम पाळले जात नसल्याचं निरीक्षण आयोगानं नोंदवलं असून उर्वरित काळासाठी हे नियम पाळण्याच्या सूचनाही आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या आहेत

प्रत्येक पात्र व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी खासगी क्षेत्रासाठीदेखील हा कोटा खूला करण्यात आला आहे राज्यांनी त्यांच्या प्राधान्याने आणि वचनबद्दतेनुसार केंद्र सरकारमार्फत मोफत किंवा खाजगी रुग्णालयात लस दिली गेली नाही फक्त अशा लोकांना लस द्यावी असं सांगत केंद्र सरकार लस मोफत देत असलं तरी राज्यांनी इतर माध्यमातूनही लस खरेदी करावी असंही हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे ऑक्सिजन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी द्रवरूप ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरला जाईल याची खातरजमा करावी असे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत ज्या नऊ उद्योगांना अपवाद करण्यात आलं होतं तेही उद्योग ऑक्सिजन जास्तीत उपलब्ध व्हावा या कारणानं वगळण्यात आले आहेत

भल्ला यांनी सर्व उत्पादकांना द्रव ऑक्सिजनचे उत्पादन जास्तीत जास्त करावे आणि पुढील आदेश येईपर्यंत तातडीने वैद्यकीय वापरासाठी सरकारला उपलब्ध करुन देण्यास सांगितलं आहे

आयात आणि निर्यात संबधी वेळेवर माहिती मिळावी आणि यामध्ये निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी उद्योजकांना या केंद्रामुळे मदत होणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे या केंद्राच्या माध्यमातून येणाऱ्या अडचणींबाबत केंद्र आणि राज्य सरकारं समन्वय ठेवणार असून शक्य तितके सहकार्य केलं जाणार असल्याचंही गोयल यांनी म्हटलं आहे येणाऱ्या अडचणींचा जलद निपटारा करण्यासाठी निर्यातदार आपली माहिती परदेश व्यापार संचालनायाच्या संकेतस्थळावर भरू शकणार आहेत पिचाई नाडेला भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी चिंता व्यक्त केली आहे

तर भारताला मदत केल्याबद्दल नाडेला यांनी अमेरिकेचे आभार मानले असून मायक्रोसॉफ्ट बचाव कार्यासाठी सामग्री आणि तंत्रज्ञानाबरोबर प्राणवायू विषयक उपकरणे विकत घेण्यासाठी मदत करेल असंही नाडेला यांनी म्हटलं आहे दिल्ली दक्षिण दिल्ली मधल्या आय टी बी पी कडून सुरु करण्यात आलेल्या सरदार पटेल कोविड निगा केंद्र आणि छत्तरपूर रुग्णालयात आजपासून रुग्ण दाखल करून घेण्यास सुरुवात झाली आहे विशीष्ट कार्यप्रणालीद्वारा रुग्णांना इथे दाखल करून घेतलं जात आहे जिल्हा सर्वेक्षण अधिकाऱ्याकडून शिफारस करण्यात आलेल्या रुग्णाची प्राथमिक माहिती घेवून आणि शारीरिक तपासणी करून त्यांना दाखल करून घेतलं जात असल्याचं आय टी बी पी चे महासंचालक एस एस देस्वाल यांनी म्हटलं आहे विमान ऑक्सिजन देशभरात सातत्याने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी भारतीय हवाई दल कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे उदयपुरहून जामनगर इथं ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवण्यात आले रस्तेमार्गे आलेला पहिला टैंकर तीन तासांत रिकामा करून नंतर तो पुन्हा भरण्यासाठी हवाईमार्गे जामनगर इथं पाठवण्यात आला असल्याचं मंत्रालयान म्हटलं आहे

तिथून गरजेनुसार रूग्णालयांना पुरविण्यात येणार असल्याची माहिती पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत तिरसे यांनी कळंबोलीत दिली

नोमैडलंड या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रस्कार जाहीर झाला आहे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका क्लोइ झाओ यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा प्रस्कार पटकावला तर याच चित्रपटासाठी फ्रान्सिस मकडोरमेंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर एन्थनी हॉपकिन्सला द फादर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर यून यूह जुंगने मिनारी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा जुडास अंड द ब्लक मसीह या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार डनिएल कलूया याने पटकावला

पंतप्रधान ग्राम सडक योजनंतर्गत मेडपल्ली तुमीरकसा रस्त्याचं काम सुरु आहे रस्त्यावर काही वाहने ठेवली होती

यात सहाही वाहने जळाली नक्षल्यांनी घटनास्थळी बॅनर बांधून पत्रकेही टाकली आहेत

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपल नमस्कार